नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोलसोनारो यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे मुख्य अतिथी होते या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शाह नितिन गडकरीनिर्मला सीतारामन यांच्यासह काँप्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे सुद्वा उपस्थित होते तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहन कार्यक्रमाची सुरुवात केली

समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे प्रजासत्ताक दिनानिमीत्त महाराष्ट्रात मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते शिवभोजन योजनेला आजपासून प्रारंभ होत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं

लष्करी आणि निमलष्करी संरक्षण दलांनी दिलेली मानवंदना यावेळी त्यांनी स्विकारली मुख्यमंत्री उद्दव ठाकरे मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह मुंबईतल्या विविध दूतावासांचे अधिकारी आणि त्तिर मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित होते या सोहळ्यादरम्यान झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्ररथही सहभागी झाला होता कान्होजी आंग्रे स्वराज्याचा पहिला सरखेल या विषयावर हा चित्ररथ साकारला होता राज्यात ठिकठिकाणी आज प्रजासत्ताक दिनानिमीत्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वृहन्मुबई महानरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस इथल्या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते तर चर्चगेट इथल्या पश्वीम रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांच्या हस्ते ध्वजारोहरण झाला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

रायगड क्षे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं रत्नागिरीत पालकमंत्री अँडव्होकेट अनिल परब यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर नंदुरबारमध्ये पालकमंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जालना क्वें पोलिस कवायत मैदानावर सार्वजनिक आरोग्यमंत्री तसंच पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते परभणीत पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते हिंगोलीत पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते लातूरात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उस्मानाबादेत पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं साताऱ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तर कोल्हापूर इथं राज्याचे गृहराज्यमंत्री तसंच जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ध्वजवंदन केलं तसंच पोलिस पदक विजेत्या कर्मचा यांना सन्मानित केलं यावेळी शिवभोजन थाळी या उपक्रमाचा शुभारंभ देखील त्यांच्याहस्ते करण्यात आला अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं वेगवेगळया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा सन्मान यावेळी मुश्रीफ यांनी केला अमरावती क्षें जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं गोंदिया इथं राज्याचे गृहमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस मुख्यालयात ध्वजारोहण झालं वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

मुंबई मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन खाते देखील सोपवण्यात आलं आहे यापूर्वी ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती संजय राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्याकडील भूकंप पुनर्वसन खाते सोपवण्यात आलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खातेबदलास काल मान्यता दिली